यासंदर्भात रुग्णालयांनी विशिष्ट वेळेचा आग्रह न धरता आठवडाभर दिवसरात्र लसीकरण करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ

यामुळे लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळता येईल आणि जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करता येईल असंही ते म्हणाले हा निर्णय खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही रुग्णालयांना लागू असेल

जयशंकर आज बांग्लादेश दौऱ्यावर जात आहेत या दौऱ्यात ते बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि परराष्ट्र मंत्री डॉ

अब्दुल मोमेन यांची भेट घेऊन दोन्ही देशातील परस्पर संबंधाच्या प्रगतीचा ते आढावा घेतील

या ऑनलाईन परिषदेत भारतासह अफगाणिस्तान अरमेनिया इराण कझाकिस्तान रशिया आणि उझबेकिस्तानचे मंत्री सहभागी होणार आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ

जयशंकर यांचं उद्वाटन सत्रात भाषण होईल तर बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्री मनसुख मांडवीय बीजभाषण करतील या परिषदेत बंदर विकास मुक्त संधी आणि प्रादेशिक दळणवळणाच्या माध्यमातून व्यापारवृद्धीला चालना या दोन विषयांवर वेबिनारचं आयोजनदेखील करण्यात आलं आहे संयक्त कमांड गुजरातच्या केवडिया इथं आजपासून तीन दिवस संयुक्त कमांडर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे तीनही संरक्षण दलांचे वरिष्ठ अधिकारी या संयुक्त चर्चा सत्रात प्रामुख्यानं संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता धोरणात्मक बदल आणि या क्षेत्रातील आव्हानं याबाबत चर्चा होणार आहे संरक्षण राजनाथ सिंह उद्या लष्कर नौदल आणि हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत एक नवा हवाई संरक्षण विभाग आणि सागरी संरक्षण विभाग स्थापन करण्याबाबत यावेळी चर्चा अपेक्षित आहे हे नवीन विभाग भारतीय संरक्षण दलांची प्रतिबंधित योजना असून सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत यांनी गेल्या वर्षी याची घोषणा केली होती दरम्यान नव्यानं स्थापन केलेला लष्कराचा विभाग गेल्या वर्षभरापासून थिएटर कमांडच्या मदतीनं संयुक्त संरक्षण कमांड स्थापन करण्याच्या उद्देशानं काम करत आहे

संयुक्त राष्ट्रांच्या म्यानमाविषयक विशेष राजदूत क्रिस्टीन श्रानर बर्गेनर यांनी सांगितलं की गेल्या महिन्यापासून सुरु असलेल्या आंदोलनातला कालचा दिवस सर्वात मोठा रक्तपात घडवणारा ठरला आहे

म्यानमारचे लष्कर उपप्रमुख सो विन यांच्याशी संभाषण करताना म्यानमाच्या लष्कराला अन्य देशांकडून होणाऱ्या कडक उपाययोजनांचा सामना करावा लागेल असं बर्गेनर यांनी ठणकावलं आहे

संयुक्त राष्ट्राच्या या ठरावामुळं तृणधान्याचं महत्त्व अधोरेखित होईल पौष्टिक आणि पर्यावरणीय फायद्याला प्रोत्साहन मिळेल आणि प्रमुख अन्नघटक असल्यानं धोरणामध्येही बदल होतील असं मत संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टी

तिरुमूर्ती यांनी व्यक्त केलं या ठरावासाठी पुढाकार घेतल्याबद्दल रशियानं भारताला धन्यवाद दिले आहेत पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर तिथे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे

बंगाली अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी हिनं आज तृणमूल काँग्रेस पक्षांत प्रवेश केला तर स्राबोंनती चट्टोपाध्याय यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज सकाळी बैठक झाली विविध पक्षाच्या नेत्यांनी राज्याच्या विविध जिल्ह्यात आज जनसभा घेतल्या डावे पक्ष काँग्रेस आणि इंडियन सेक्युलर फ्रंट यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे

नितीन राऊत यांनी काल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केलं

तथापि त्याकडे लक्ष देण्यात आले नाही ही बाब सायबर हल्ला झाल्याची शक्यता दर्शवतात असं या अहवालात म्हटलं आहे

या कारवाईत दरम्यान दहशतवादी तळावर आढळलेल्या आक्षेपार्ह बाबी जप्त करण्यात आल्या आहेत

भारताच्या किदांबी श्रीकांत यानंही दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे पुरुष दुहेरीच्या सामन्यात मात्र भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीचा स्कॉटलंडच्या क्रिस्तोफर आणि मॅथ्यू ग्रिमले या जोडीनं पराभव केला क्रिकेट भारत आणि इंग्लंड दरम्यान चौथा आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामना आजपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम वर खेळला जाणार आहे

सामना सकाळी साडे नऊ वाजता सुरु होणार आहे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं किंवा अनिर्णित राखण गरजेचं आहे इंग्लंडनं जर हा सामना जिंकला तर ऑस्ट्रेलिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाईल न्यूझीलंडनं याआधीच अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे

त्याचा आवश्य लाभ घ्या संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार